कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नेतृत्वाखालील या टप्प्यात नव्या काळातील आणि कोरोनाशी संबंधित कौशल्यांवर भर देण्यात येईल कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे राज्यमंत्री राजकुमार सिंह यांच्या उपस्थितीत योजनेच्या तिस या टप्प्याचा प्रारंभ होणार आहे दपारी साडेबारा वाजल्यापासून मंत्रालयाच्या डिजिटल वाहिन्या आणि सर्व सामाजिक माध्यमाद्वारे हा कार्यक्रम पाहता येईल मोदी प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या प्रारंभ स्टार्ट अप इंडिया आंतरराष्ट्रीय परिषदेत द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून स्टार्ट अप कंपन्यांशी संवाद साधणार आहेत व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रसिद्धी विभागानं या दोन दिवसांच्या परिषदेचं आयोजन केलं आहे व्यापार आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आज या परीषदेचं उद्घाटन करणार आहेत

केंद्र सरकारनं आयोजित केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी स्टार्ट अप परिषद असेल पंतप्रधान लसीकरण देशात सुरू होत असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेचा प्रारंभ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदूश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे

आपल्या संकुचित उद्दिष्टांसाठी शास्त्रज्ञ डॉक्टर आणि विज्ञान क्षेत्रातल्या संशोधकांचा अवमान करणाऱ्यांचे आरोप आणि त्यांचं राजकारण नाकारण्याचं आवाहन या निवेदनाद्वारे देशवासियांना करण्यात आलं आहे सीरम इंस्टिट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राझेनेका कंपनी यांनी तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळेल अशी अपेक्षा सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीनं काल व्यक्त केली याबाबत आम्ही सर्व माहिती सादर केली असून पुढील एक ते दोन आठवड्यांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून परवाना मिळेल अशी आशा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी व्यक्त केली सीरम इंस्टिट्यूटनं कोव्हीशिल्ड लशीची निर्मिती केली असून देशात उद्यापासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे

यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय लष्करातील सर्व जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत देशासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या शूरांचं देशाला स्मरण असून या धाडसी वीरांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा देश कायमस्वरूपी ऋणी आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लष्कर दिनानिमित्त लष्कराला अभिवादन केलं आहे

शेतकरी चर्चा केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यातल्या चर्चेची नववी फेरी आज नवी दिल्ली इथं होणार आहे शेतकरी संघटनांबरोबर खुल्या मनानं चर्चा करण्यास सरकार तयार असून आजची चर्चा सकारात्मक होईल अशी आशा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केली आहे सर्वोच्च न्यायालयानं पुढील आदेश येईपर्यंत कृषी कायद्यांच्या अंमल बजावणीला स्थगिती दिली आहे शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि सरकारचं मत ऐकून घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले होते या समितीमध्ये भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपिंदरसिंग मान महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेचे प्रमोदक्मार जोशी आणि कृषी अर्थ तज्ज्ञ अशोक गुलाटी यांची नियुक्ती करण्यात आली होती यापैकी भूपिंदरसिंग मान यांनी काल या समितीतून अंग काढून घेतलं

कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि त्यामुळं अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी बायडेन यांनी हा निधी जाहीर केला आहे याद्वारे कोरोना संसर्गाशी लढणाऱ्या उद्योग स्थानिक सरकारे आणि कुटुंबांना मदत पुरवली जाणार आहे

चीनमधील सीएनओओसी या तेल कंपनीवरही अमेरिकेनं निर्बंध घातले आहेत याद्वारे या कंपन्यांच्या आणि सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या काही अधिकाऱ्यांच्या व्हिसावर निर्बंध लागू केले असल्याचं निवेदन अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पोम्पिओ यांनी काल प्रसिद्ध केलं

वैष्णोदेवी माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जगभरातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जम्मू आणि काश्मीर सरकारनं चोवीस तास सुरु असणारं अत्याधुनिक कॉलसेंटर अर्थात सहाय्यता केंद्र सुरु केलं आहे त्याचं उद्घाटन काल जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते कटरा इथं झालं या केंद्रामुळे भाविकांच्या शंका प्रश्न आणि अडचणी यांच त्वरित निरसन करणारी दक्ष प्रतिसाद यंत्रणा निर्माण करण्यास मदत होणार आहे

या केंद्राद्वारे भाविक यात्रेकरूंना या भागातील हवामान यात्रेची परिस्थिती हेलीकॉप्टर सेवेची उपलब्धता बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची उपलब्धता आणि निवास व्यवस्थेसह इतर सोयी सुविधा यांची माहिती पुरविली जाणार आहे तिरुवल्लुवर तमिळनाडूमध्ये आज तिरुवल्लुवर दिन साजरा करण्यात येत आहे ज्येष्ठ कवी तिरुवल्लुवर यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो तिरुवल्लुवर यांची शिकवण जगभरात त्यांच्या अनेक अनुयायांकडून आजही आचरली जाते

या निमित्ताने दरवर्षी तमिळनाडू सरकारतर्फे साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान करण्यात येतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुवल्लुवर यांना अभिवादन केलं आहे त्यांची शिकवण आणि विचार त्याच्या प्रगल्भ ज्ञानाचा परिचय देतात त्याच्या विचारांमुळे पिढ्यांना जीवनाची दिशा मिळालीअसं मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे बैठक भारत ओमान धोरणात्मक सल्लागार गटाची बैठक काल नवी दिल्ली इथं पार पडली भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व पारपत्र आणि व्हीसा विभागाचे सचिव संजय भट्टाचार्य यांनी केलं तर ओमानच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व शेख खलिफा बिन अली अल हार्थी यांनी केलं

क्रिकेट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या आणि अंतिम सामन्याला ब्रिस्बेन इथं सुरुवात झाली असून यजमान ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे

वॉशिंग्टन सूंदर आणि टी

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार